आपल्याला पक्षात सातत्यानं दुय्यम वागणूक मिळत होती शिवाय निष्ठावंताना डावलत आयारामांना प्रतिष्ठा दिली जात असल्यानं आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं

पुलवामा दहशतवादी हल्ला प्रकरणी बिहार दहशतवाद विरोधी पथकानं काल पुण्यात एका संशयिताला अटक केली शरीयत मंडल असं त्याचं नाव असून हल्ल्यापूर्वी भारतीय जवानांच्या तैनातीबद्दलची सविस्तर माहिती आणि लष्कराबद्दलची अन्य संवेदनशील कागदपत्रं दहशतवादी संघटनेला पुरवल्याचा आरोप त्याच्यावर आहे पथकानं बिहारच्या पाटणा शहरात अलिकडेच या प्रकरणी दोन जणांना अटक केली होती मंडल त्यांच्या संपर्कात असल्याचं आढळल्यावर त्याला अटक करण्यात आली अंधश्रद्वा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास संथगतीनं सुरू असल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे या तपासाचा आढावा घ्यायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही का असं न्यायालयानं विचारलं आहे न्यायमूर्ती एस सी धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती बी पी कोलाबावाला यांच्या पीठानं यासंदर्भात बोलताना प्रत्येक तपासात न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागणं हे लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे